भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काल मुंबईत याबाबतचं संयुक्त पत्रक जारी केलं भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम आणि रयतक्रांती या पक्षांचा महायुतीत समावेश आहे कोणता पक्ष किती जागा लढवणार याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल असं या पत्रकात सांगण्यात आलं

ते काल मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यात आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली यामध्ये मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात चार मतदारसंघातून आठ उमेदवारांनी जालना एका मतदारसंघातून दोन उमेदवारांनी नांदेड पाच मतदारसंघातून पंधरा परभणी दोन मतदारसंघातून सहा बीड चार मतदारसंघातून नऊ लातूर जिल्ह्यात तीन मतदार संघातून तीन तर हिंगोली तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मतदारसंघातून एका उमेदवारानं अर्ज दाखल केला काँग्रेसचे प्रदेशाध्यकृष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला निवडणूकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला माजी मुख्यमंत्री काँप्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल सत्तार यांना अधिकृत उमेदवारीचा ए बी फॉर्म दिला उमेदवारी जाहीर होताच सिल्लोडमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोड्रन आणि घोषणा देऊन जल्लोष केला

जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षात प्रवेश करण्यास आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं

काल मुंबईत वांद्रे इथं आयोजित पक्ष मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली पक्ष कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं ते म्हणाले मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील यांचे पूत्र नरेंद्र पाटील आणि नाशिक महापालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला

एमआयएम पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी काल सहा उमेदवारांची घोषणा केली यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण विधानसभा मतदार संघातून प्रल्हाद राठोड परभणी इथून अली खान मोईन खान बीड इथून शेख शफिक मोहम्मद यांना उमेदवारी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी पक्षात प्रवेश केला मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं पडळकर यांना बारामती मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले शिरपूरचे आमदार काशिनाथ पावरा शिरपूरचे काँग्रेस नेते प्रभाकर चव्हाण यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते भाजप प्रवेशापूर्वी नमिता मुंदंडा यांनी राष्टवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवला नमिता मुंदडा या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केज मतदार संघातून मधून नमिता मुंदडा यांचं नाव निश्चित झालं असल्याचं मुंदडा समर्थकांनी सांगितलं

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या महात्मा गांधी अध्यसन केंद्राच्या वतीनं गांधी जयंतीनिमित्त पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांचं आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे विद्यापीठात मराठी विभागाच्या सभागृहात दपारी साडे बारा वाजता हे व्याख्यान होणार आहे

यामध्ये ग्राम पंचायत शाळा महाविद्यालयं अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयातून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकच्या कचऱ्याचं निर्मूलन केलं जाणार आहे

मनिषा इंगोले असं मृत महिलेचं नाव आहे

त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार झाले

औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवा निमित्त ग्रंथप्रेमी लोकमान्य टिळक या विषयावर ते काल बोलत होते लेखक हा वाचनातूनच घडतो टिळक हे उत्तम वाचक होते त्यामुळे त्यांनी गीतारहस्य ओरायन ब्रह्मसूत्र वृत्ती यासारखे ग्रंथ लिहिल्याचं मत मोरे यांनी व्यक्त केलं